ते काल मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते या कंपन्यांना एक प्रशावली पाठवली असून त्यांच्या उत्तराची प्रतिक्षा आहे असं त्यांनी सांगितलं ज्यामुळे किरकोळ दुकानदारांच नुकसान होईल अशा प्रकारे सवलतीच्या दरात आपला माल विकण्याचा अधिकार ई कॉमर्स कंपन्यांना नाही असंही त्यांनी सांगितलं या अशा प्रकारच्या कंपन्या म्हणजे केवळ विक्रेता आणि ग्राहक यांना जोडणारा मंच आहे जर त्यांनी कायद्याचं उल्लंघन केलं असेल तर या कंपन्यांवर कठोर कारवाई केली जाईल असं ते म्हणाले अखिल भारतीय व्यापारी संघटनेन या बाबतीत एक पत्र लिहून ई कॉमर्स कंपन्यांचे लेखापरिक्षण करण्याची मागणी केल्यानंतर हे प्रकरण समोर आलं आहे या बाबतीत कंपन्यांनीच सवलत दिल्याचा फ्लिपकार्ट आणि एमेझॉन या कंपन्यांचा दावा पडताळून पाहण्याची विनंतीही या पत्रात केली आहे महाराष्ट्र आणि हरियाणातल्या विधानसभा निवडणूकांसाठीचा प्रचार आता शेवटच्या टप्प्यात आला असून प्रचाराची मुदत संपण्याकरता आता केवळ दोन दिवस शिल्लक राहिले आहेत त्यामुळे सर्वच राजकीय पक्षाचे महत्वाचे नेते मतदारांना आपल्याकडे वळवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत

भारतीय राष्ट्रीय लोक दल जननायक जनता पक्ष बहूजन समाज पार्टीचे नेते विविध ठिकाणी प्रचार करणार आहेत महाराष्ट्रात प्रधानमंत्री आणि ज्येष्ठ भाजपा नेते नरेंद्र मोदी यांनी काल पुण्यात प्रचारसभा घेतली सर्वसमावेशक समाज गुंतवणूक आणतो आणि त्यातून नवनिर्मिती होते असं त्यांनी या सभेत सांगितलं

युवकांच्या कल्याणासाठी सरकार अनेक पावलं उचलत असल्याचं ते म्हणाले सोमवारी मोठ्या संख्येने मतदान करण्याचं आवाहनही मोदी यांनी लोकांना केलं आज मुंबईत वांद्रे कुर्ला संकुलात मोदी यांची प्रचारसभा होणार आहे भाजपा अध्यक्ष अमित शहा आज गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ आणि जालना जिल्ह्यात प्रचारसभा घेणार आहेत

रामपूर विधानसभा मतदार संघ हा समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांच्यासाठी प्रतिष्ठेची समजली जात आहे आझमखान हे खासदार झाल्यामुळे ही जागा रिक्त झाली होती

प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ही वैशिष्टपूर्ण आणि यशस्वी आरोग्य विमा योजा आहे

जितेंद्रसिंह यांनी सांगितलं

हा जगातला सर्वात मोठा सरकारी निधीतून राबवला जाणारा आरोग्य सुविधा कार्यक्रम आहे

संजय जाजू यांनी म्हटलं आहे

अमेरिका अणि चीन यांच्यात काही बाबतीत झालेला व्यापार करार ही चांगली गोष्ट आहे मात्र या दोन्ही देशांमधल्या व्यापारयुद्धाचा जागतिक अर्थव्यवस्थेवर झालेला नकारात्मक परिणाम त्यामुळे दूर होणार नाही असं आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या प्रमुख खिस्टलीना जॉर्जीव्हा यांनी म्हटलं आहे वॉशिंटन इथं आतंरराष्ट्रीय नाणेनिधीच्या वार्षिक बैठकीला सुरुवात होण्याआधी त्या बातमीदारांशी बोलत होत्या जगाला फक्त युद्धविराम नव्हे तर व्यापारी शांततेचीही गरज आहे असं त्या म्हणाल्या पीएमसी अर्थात पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँकेतून रक्कम काढण्यावर रिजर्व बँकेनं घातलेले निर्बंध हटवण्यासाठी या बँकेच्या खातेधारकांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर विचार करायला न्यायालयानं नकार दिला आहे सरन्यायाधीश न्यायमूर्ती रंजन गोगोई यांच्या नेतृत्वाखालच्या पीठानं आज याविकाकर्त्यांना सांगितलं की न्यायालय या याचिकेवर विचार करु इच्छित नाही याप्रश्री दिलासा मिळवण्यासाठी याविकाकर्ते संबधित उच्च न्यायालयाकडे दाद मागू शकतात असं न्यायालयानं सांगितलं सरकारला या स्थितीचं गांभीय माहिती असून दोषींविरुद्ध सक्तवसुली संचालनालय योग्य ती पावलं उचलत आहे असं सॉलिस्टिर जनरल तुषार मेहता यांनी सांगितलं

हाजेला यांना आलेल्या जिविताच्या धमकीच्या पार्बभूमीवर हे निर्देश देण्यात आले आहेत सरन्यायाधिश रंजन गोगोई आणि न्यायमुर्ती एस

नरिमन यांच्या विशेष खंडपिठानं हाजेला यांना प्रतिनियुक्तीवर ही बदली करण्याचे निर्देश दिले आहेत जम्मू आणि कश्मीरमधे प्रधानमंत्री लघु व्यापारी मानधन योजनेअंतर्गत पात्र असणारे दुकानदार आणि स्वरोजगारीत यांची यादी तयार करण्याचं काम सरकारनं हाती घेतलं आहे ही योजना भारतीय जीवन विमा प्राधिकरणाच्या प्रतिनिधी आणि शाखा कार्यालयामार्फत राबवली जाणार आहे अंदाजे साडेतीन लाख केंद्रांमधे पात्रताधारक आपली नावं या योजनेसाठी नोंदवू शकतात

केंद्रसरकार तितकेच अनुदान पात्रधारकाच्या खात्यात जमा करेल

तामीळनाडू आणि पुडुचेरी च्या अनेक भागात ईशान्य मान्सून सक्रिय झाल्यामुळे या भागात हलका ते मध्यम पाऊस होत आहे